पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून आज सकाळी डेहराड्रन इथल्या जॉली ग्रांट विमानतळावर त्यांच आगमन झालं तिथून ते थेट केदारनाथला पोहचले असून केदारनाथ मंदिरात जाऊन त्यांनी तिथं पूजा अर्चा केली लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता झाल्यावर पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झालेत त्यांच्या या दौऱ्यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे उद्या ते बद्रीनाथ इथं पोहचणार असून तिथंही ते बद्रीनाथाचे दर्शन घेणार आहेत अफगाणिस्तानमधे शांतता प्रस्थापित करणे आर्थिक विकास आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारत प्रतिबद्ध असून यासाठी पूर्ण सहकार्य करेल असं भारतानं म्हटलं आहे भारताच्या परराष्ट व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांचे विशेष दत आणि उच्च शांती परिषद सचिव उमर दाऊदझाई यांनी नवी दिल्लीत हे आश्वासन दिलं न्कत्याच अफगाणिस्तानमधे झालेल्या लोया जिग्रा नंतरच्या वाटचालीबाबत दाऊदझाई यांनी स्वराज यांना माहिती दिली तसंच यावेळी प्रादेशिक शांतता सहमतीमधे भारताच्या भूमिकेबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली दाऊदझाई यांनी यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी देखील चर्चा केली

या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा रविशंकर प्रसाद हरसिम्रत कौर बादल आणि हरदीप सिंह पुरी हे मातब्बर उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत

तर स्टूडिओमधून राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील हा कार्यक्रम आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवर देखील प्रसारित केला जाईल आकाशवाणीच्या अधिकृत यू ट्युब वृत्तवाहिनीवरही हा कार्यक्रम उपलब्ध असेल

युनोनं भारताला जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता मोहिमेसाठी पाठवलेल्या तुकड्यांच्या बदल्यात ही रक्कम देणं बाकी आहे ही रक्कम मिळण्यात होत असलेल्या उशिरामुळं शांती मोहिमेसाठी तुकड्या पाठवणारे देशच शांती मोहिमेचे आर्थिक पाठीराखे झाले असल्याचं भारतानं म्हटलं आहे युनोच्या पाचव्या समितीच्या प्रशासकिय आणि अर्थसंकल्पीय सत्रात भारताचे युनोमधले कायमस्वरुपी सत्राचे प्रतिनिधी महेश कुमार यांनी ही माहिती दिली

केंद्रीय पथकातील पालक साचिव विनिता सिंघल यांचेसह जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांचेसह इतर अधिकारी या पाहणीत सहभागी झाले होते

यावेळी पथकातल्या अधिकाऱ्यांनी गावातल्या अंगणवाडीतील पोषण आहाराबाबतही चौकशी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे